राजधानी क्षेत्र दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयाचं स्पष्टीकरण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाची जागा बदलायला मुख्यमंत्र्यांचा नकार

ज्येष्ठ संगीतकार गीतकार गायक यशवंत देव यांना अखेरचा निरोप दिवाळीच्या काळात पर्यावरणपूरक आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडायला परवानगी देण्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे पर्यावरणपूरक फटाके वापरण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे बाकी देशभरात सामान्य फटाके फोडता येतील असंही न्यायालयानं सांगितलं आहे फटाके फोडण्याची वेळ तामिळनाडू तसंच पुद्दवेरी सारख्या राज्यात बदलून दिली जाईल मात्र दिवसभरात ती दोन तासांपेक्षा अधिक नसेल असं न्यायालयानं नमूद केलं आहे दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं मुंबईजवळच्या समुद्रात प्रस्तावित असणा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा बदलायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे स्मारकाच्या ठिकाणी जात असलेल्या नावेला अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्मारकाची जागा बदलण्याची मागणी होत होती त्यासंदर्भात वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला स्मारकाची जागा बदलायला काहीच कारण नसून स्मारकाचं काम आधीच सुरु झालं आहे आणि स्मारक ठरलेल्या ठिकाणीच होईल असं ते म्हणाले नौकाचालकांनं स्मारकाकडे जाताना निर्धारित सुरक्षित मार्ग सोडून वेगळा मार्ग निवडल्यामुळे दुर्घटना घडली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य अलौकिक आहे महाराष्ट्र आणि देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे राष्ट्रसंतांच्या विचारानंच राज्य सरकार मार्गक्रमण करत आहे असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकूंज मोझरी िव्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला

गवई हे चालता बोलता विश्वकोश होते त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कार्याचा प्रचंड अन्भव असा दूर्मीळ संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता असं फडनवीस यांनी सांगितलं आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाणे पालघर रायगड नाशिक आणि मुंबई जिल्ह्यांतल्या आदिवासींनी आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात हजारो आदिवासी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत चूल गुरं अशा पारंपारिक साधनांसह सहभागी झाले आदिवासींचा संयम आता सहनशक्तीच्या पलिकडे गेला असून सरकारसोबतच्या अनेक बैठका फक्त कोरड्या आश्वासनांसह निष्फळ ठरल्या आहेत असं श्रमजीवी संघटनेचे संस्थापक प्रमुख विवेक पंडित यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचा यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली

महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार महासंघासोबत आज झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला

ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे तसंच त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यांमधील निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू होईल याबरोबरच हा निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू होईल

योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकरी पशुपालक यांनी स्वतः अर्ज करावयाचा आहे

धुळे महानगर पालिका निवडणुकीत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी थेट राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे त्यांच्यासोबत युती करायला तयार असल्याचं जाहिर केल्यानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मात्र त्याचवेळी हा युतीचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय होणार नाही असंही गोटे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे जालना जिल्ह्यात अनेक तरुण महिला आणि बचत गटांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरू केला आहे

आरोपींमध्ये निवृत्त मेजर रमेश उपाध्यायशिवाय अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यातल्या आणि भारतीय दंडसंहितेतल्या तरतुदींनुसार आरोप निश्चिती केली

ज्येष्ठ संगीतकार गीतकार गायक यशवंत देव याचं काल मध्यरात्रीनंतर वार्धक्यानं निधन झालं

दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा बास घेतला यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी असा त्यांचा लौकीक होता पुढे गाण्यातूनच त्यांचा प्रवास कवितेकडे झाला अनेक नाटकं आणि चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आणि संगीतकार म्हणून काम केलं चित्रपटगीतं नाटयपदं अभंग गझल भावगीत लोकगीत अशा अनेक संगीत प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला कथा ही रामजानकीची या नृत्य नाटिकेला यशवंत देवानी संगीत दिलं होतं सतार वादक म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली मुंबई आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम निर्माता म्हणून त्यांनी काम केलं त्यांचा भावसरगम हा कार्यक्रम खुपच गाजला सुगम संगीतातले व्यासंगी तज्ञ संगीतकार गायक तसंच कवी म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे जीवनात ही घडी अशीच राहू दे भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी कुठे शोधिशी रामेश्वर

यशवंत देव यांना लता मगेशकर तसंच गदिमा प्रस्कारानंही गौरवण्यात आलं होतं ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांच्या निधनानं शब्दांसोबतच सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समध्द करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे शब्दप्रधान गायकीचं महत्त्व जपणारे आणि मराठी भावसंगीतावर शतदा प्रेम करायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार गायक कवी गीतकार पं यशवंत देव यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावलं आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यशवंत देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

स्थानिक गुंतवणुकदारांनी नफा कमावण्यावर भर दिल्यामुळे ही घसरण झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे गोव्यासह संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं राहिलं आणि येत्या चोवीस तासातही ते कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे